जलसंवर्धन कार्यक्रम राज्यात मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम राबवण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली

ऐकूया त्याबद्दल अधिक माहिती

परंतु या जलस्रोतांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती न झाल्यामुळे त्याचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर करण्यात येत नाही

कालव्याच्या भरावाची आणि कालव्यावरील बांधकामाची तूटफूट झालेली असल्याने सिंचनासाठी कालव्यातून जाणारे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाते त्यामुळे या कालव्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतील मृद आणि जलसंधारण विभागाच्या दक्षता व गूणनियंत्रण पथकामार्फत प्रगतीपथावरील पूर्ण झालेल्या द्रुस्ती कामांची वेळोवेळी तपासणी करण्यात येईल राज्यस्तरावर आणि आयुक्त स्तरावर प्रकल्प कार्यान्वयन कक्षाची स्थापना करून प्रकल्पाचे संनियंत्रण केले जाईल मुख्य अभियंता तथा सहसचिव हे प्रकल्प कर्यान्वयन कक्षाचे प्रमुख राहतील आकाशवाणीच्या बातम्यांसाठी महासंवादसह मानसी निर्मळे पुणे याशिवाय नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याचा मागच्या सरकारचा निर्णयही या बैठकीत मागे घेण्यात आला तसंच तुकाई उपसा सिंचन योजनेतील पाणी वापराला मान्यता देण्यात आली

रिझर्व्ह बँक पतधोरण भारतीय रिझर्व्ह बँक वर्तमान आर्थिक वर्षातील शेवटचे द्वैमासिक पतधोरण आज जाहीर करणार आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीची बैठक आज सकाळी दहा वाजता समाप्त होईल त्यानंतर दुपारी बारा वाजता पतधोरण जाहीर केलं जाईल

त्याचा आधार घेत रिझर्व्ह बँक पतधोरणात रेपो दरातील बदल करू शकते शेअर बाजार देशातल्या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांमधील तेजी कालही कायम होती

धुळे शहरातील समर्थ वाग्देवता मंदिर इथं रामदास स्वामी लिखित वाल्मिकी रामायण किष्किंधाकांड या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते जगातील विविध देशात रामायण पोहचलं असून श्रीरामांच्या जीवनातील मूल्ये देशाला जोडण्याचे कार्य करतात असं राज्यपाल म्हणाले जग पुन्हा एकदा प्राचीन भारतीय साहित्याकडे वळत आहे अशा वेळी समर्थ वाग्देवता मंदिरातर्फे घेण्यात आलेले प्रकल्प समाजासाठी उपयुक्त ठरतील आणि समर्थ रामदासांच्या साहित्यातील विचार समाजापर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तत्पूर्वी कोश्यारी यांनी समर्थ वाग्देवता मंदिराला भेट देऊन तिथलं दुर्मिळ साहित्य आणि हस्तलिखिताविषयी माहिती घेतली नाना पटोले राजीनामा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काल विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला अध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केला पक्षाध्यक्षांचा आदेशावरुन राजीनामा दिला असल्याचं पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं विधानसभेचा नवा अध्यक्ष कोण याचा निर्णय महाविकास आघाडीच घेईल असंही ते म्हणाले

सांगली जिल्ह्यात जत इथं कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते

घनकचरा वाढत्या शहरीकरणामुळं जटील होत चाललेली घनकचरा व्यवस्थापनाची समस्या हाताळण्यासाठी नगर परिषदा आणि नगर पंचायतींकडे स्वतःच्या मालकीची जागा नसल्यानं अनेक शहरांचे विकास आराखडे रखडले आहेत सरकारने अशा शहरांत घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल दिली काही नगरपालिकांकडे कचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध नाही याचा विचार करून शासनानं आता जागा उपलब्ध करुन देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत वैद्यकीय कर्मचारी अस्थायी सेवेतल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याबाबत काय करता येईल याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागानं तपासून तयार करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी काल दिले यासंदर्भात आयोजित एका बैठकीत ते बोलत होते या बैठकीला अस्थायी सेवेतले काही वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते तात्प्रती नियुक्ती करण्याबाबत सध्याच्या कार्यपद्धतीत या अनुषंगानं काय बदल करावे लागतील यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात

पूणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी काल ऑनलाईन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

त्यामुळे पुणे लोणावळा लोकल सेवा पूर्णपणे सुरु होण्याबाबत अनिश्चितता आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी श्रद्धा वार्डेसह मानसी निर्मळे पुणे सिंधदर्ग वारसा स्थळ सिंधुदूर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात हेवाळे आणि बांबर्डे गावांच्या हद्दीवर असलेल्या दूर्मीळ मायरिस्टिका स्वॅम्पच जंगल जैविक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आल आहे या प्रजातीकरिता जैविक वारसा घोषित करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून भारतात केवळ तीन राज्यांमध्ये मायरिस्टिका स्वॅम्पचे जंगल आढळून येत मायरिस्टिका स्वॅम्प ही गोड्या पाण्यातल्या दलदलीच्या जंगलाची परिसंस्था महाराष्ट्र केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात अस्तिवात आहे

हेवाळे बांबर्डे या गावांच्या हद्दीवर असलेल्या या जंगलाला कान्हळाची राई देखील म्हटल जात

महाराष्ट्रातला आजवर माहीत असलेला हा एकमेव गोड्या पाण्याच्या दलदलीचा अधिवास असून यातून अनेक बारमाही जिवंत झरे वाहत असतात पश्चिम घाट या जैवविविधतेन समुद्ध पट्टयात ही राई सर्वात उत्तरेकडील राई आहे

कोल्हापूर वन विभागान यासंबंधीच प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला होता महाराष्ट्रातलं हे चौथ जैविक वारसा स्थळ असून यापूर्वी गडचिरोलीममधलं ग्लोरी ऑफ अल्लापल्ली लांडोरखोरी रिझर्व फॉरेस्ट जळगाव आणि गणेशखिंड गार्डन पुणे यांना हा दर्जा देण्यात आला आहे

सी एन या आंतरराष्ट्रीय संघटनेनं मायरिस्टिक प्रजाती हे दुर्मिळ आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे या जैविक वारसा क्षेत्राला महत्व प्राप्त झालं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी

भीमसेन जोशी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली असून वर्षभर विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना मानवंदना देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी काल दिली

राजम यांना जाहीर झाला आहे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ही निवड केली

जयंत नारळीकर यांची प्ण्यात भेट घेऊन त्यांना संमेलनाचं निमंत्रण दिलं आपल्यासारखा वैचारिक आणि विज्ञानवादी साहित्यिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभल्याने हे साहित्य संमेलन मराठी साहित्य विचाराला नवा आयाम देणारे ठरेल असं भुजबळ यांनी नारळीकर यांच्याशी बोलताना सांगितलं

यासाठी कवी लेखक रसिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं या संमेलनात सहभागी व्हावं असं आवाहन संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे बाहेरून येणाऱ्या प्रतिनिधींची निवास अल्पोपहार भोजनाची व्यवस्था आयोजक करणार असल्याची माहिती संयोजन समितीकडून देण्यात आली गोंडवाना विद्यापीठ देशविदेशातल्या पर्यटकांनी गडचिरोलीमधलं गोंडवाना विद्यापीठ पाहायला यावं या दृष्टीनं ते विकसित होण्याची अपेक्षा असून त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरि अर्थसहाय्य करेल अशी ग्वाही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल दिली गोंडवाना विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आगामी तीन महिन्यांत गोंडवाना विद्यापीठाला आदिवासी आणि वन विद्यापीठाचा विशेष दर्जा मिळवून देणार असल्याचंही सामंत यांनी यावेळी सांगितलं

याप्रकरणी सावंगी पोलिसांनी तपासांती ब्लास्ट फरनेस युनिटचे प्रमुख आणि व्यवस्थापक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात आज आणि उद्या तापमानात आणखी घट अपेक्षित आहे विदर्भात आज तापमानात काहीशी वाढ होईल आणि तुरळक ठिकाणी पावसाचीही शक्यता आहे उर्वरित राज्यात तापमानात घट आणि हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे